एका दिवसांत इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा हा एक विक्रमच आहे

उच्चस्तरीय चाचण्यांचं प्रमाण देशाच्या कानाकोपऱ्यातवाढवत नेल्यामुळे रुग्णांचं लवकर निदान होत आहे

त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या

मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून प्रवाशांचं मास्क घालण अनिवार्य आहे तसंच स्थानकात येण्याआधी प्रवाशांची तापमान चाचणी करण्यात येणार आहे प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात येणार आहेत या मागर्दर्शक सूचनांनुसार दिल्ली नोइडा चेन्नई जयपूर हैदराबाद कोलकाता आणि लखनौ या शहरातील मेट्रो सेवा पूर्ववत होणार आहे

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्याशिवाय बाकी सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे

फ्रांसचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनीअन यांनी एका ट्विटर संदेशातून ही माहिती दिली आहे

यापूर्वी तिथं हिंदु विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या केवळ निवासी संपत्तीचा हिस्सा मिळण्याची तरतूद होती

चालू आर्थिक वर्षात देशभरात मिळून किमान साडेचार हजार किलो मीटर लांबीच्या महामार्गांच्या प्रकल्पाना मान्यता देण्याचं उद्दिष्ट प्राधिकरणाने निश्चित केलं आहे देशातील महामार्गांचे जाळं अधिक मजबूत व्हावं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात या उद्देश्याने प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे

गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊन मूळ या प्रकल्पाचं काम थांबल होत

इटालियन दिग्दर्शक डॅनियेल लुशेट्टी यांच्या लच्ची या उद्घाटनपर चित्रपटाला प्रेक्षागृहातील निम्मीच आसने भरली होती त्यात वार्ताहरांची संख्याच अधिक होती

त्यात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित द डिसायपल या चित्रपटाचा समावेश आहे

जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रद्दे झाले असताना वेनिस महोत्सव भरवण्याचा ठाम निर्णय आयोजकांनी मे महिन्यातच घेतला होता

सोने तस्करी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर त्रेचाळीस कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील विविध ठिकाणी सीमाशुल्क केंद्रिय जीएसटी पथकाने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली

त्यावेळी त्यांना पकडण्यात आले हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातले आहेत असं तपासात निष्पन्न झालं त्यानंतर गेले दोन दिवस सीमा शुल्क विभाग आणि केंद्रीय जीएसटी पथकाने आटपाडी भागात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले संशयितांनी म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून या सोन्याची तस्करी केल्याची माहिती उघडकीस आली या गुन्ह्याच्या तपासातून सोने तस्करीची मोठी टोळी उघडकीस येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला

कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन मूळ हे पर्यटन स्थळ बंद करण्यात आलं होतं

तिथं येणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाचे निर्बंध पाळावेत असं आवाहन प्रशासनान केलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार